अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत तर विधानपरिषदेत अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी अर्थसंकल्प मांडला या अर्थसंकल्पात कृषीसिंचनासाठी दोन हजार सातशे वीस कोटी रुपये तरतूद आहे

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत तांत्रिक किंवा इतर कारणांमुळे अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी शासन लवकरच निर्णय घेत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं या योजनेतून आतापर्यंत पन्नास लाख सत्तावीस हजार खातेदारांसाठी चोवीस हजार एकशे दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत शेवटचा पात्र शेतकरी कर्जम्क्त होईपर्यत निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही अर्थमंत्र्यांनी दिली ज्येष्ठ निराधार दिव्यांग आणि विधवा या सर्व दर्बल घटकांसाठी संजय गांधी निराधार अन्दान योजना तसंच श्रावणबाळ योजनेअंतर्गत अर्थसहाय्यात वाढ करण्यात आली असून दरमहा एक हजार रूपये आता देण्यात येतील

नवीन औद्योगिक धोरणांतर्गत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून सुक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग पार्क उभारण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली सध्या पथदर्शी प्रकल्प म्हणून पन्नास तालुक्यात अशा पार्क उभारल्या जाणार असून त्यासाठी तीनशे कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे

औरंगाबाद जिल्हयात करोडी इथं राज्यस्तरीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार असून वाळूज इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिडांगण उभारण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली इतर मागासवर्गीय महामंडळासाठी दोनशे कोटी रुपये तरतूद करत असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं व्यावसायिकांसाठी या अर्थसंकल्पात अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत दरम्यान अर्थसंकल्प सामाजिक संपर्क माध्यमांतून फुटल्याचा आरोप करत विरोधी पक्ष सदस्यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सदनात घोषणाबाजी केली विधानसभेत विरोधकांनी या मुद्यावरून सभात्याग केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प फुटल्याची चर्चा निराधार असल्याचा निर्वाळा दिला विधान परिषदेत या मुद्यावरून सदनाचं कामकाज दहा मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं अर्थसंकल्प सादर होत असताना सदनाचं कामकाज थांबवल्याबद्दल सभागृहनेते चंद्रकांत पाटील यांनी सभापतींकडे नाराजी व्यक्त केली

परभणी शहराला पाणी प्रवठा करण्याबाबत सदस्य जयप्रकाश मुंदडा यांनी प्रश्न विचारला होता दरम्यान परभणी शहराला पाणी प्रवठ्याच्या योजना सप्टेंबर अखेर पूर्ण करण्यात येतील आणि शहरातील नागरिकांना प्रति व्यक्ती एकशे पस्तीस लिटर पाणी दिलं जाईल असं एका उपप्रश्नाला उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी सांगितलं दरम्यान मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाला सिंगापूर इथली कंपनी अर्थसाहाय्य करणार आहे पाणी प्रवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी ही माहिती दिली मंत्रालयात या कंपनीच्या शिष्टमंडळानं काल लोणीकर यांच्याशी चर्चा करून अर्थसहाय्य करण्यास मान्यता दिली

शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी काल ही माहिती विधानसभेत एका निवेदनाद्वारे दिली

शपथग्रहणानंतर सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं दरम्यान संसदेच्या या सत्रातउद्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद दोन्ही सदनांच्या संयुक्त सभेला संबोधित करतील तर येत्या पाच जुलैला चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे

लोकसभा अध्यक्षांच्या निवडीची औपचारिक घोषणा आज केली जाणार आहे दरम्यान काँग्रेस पक्षानं लोकसभेतल्या पक्षनेतेपदी पश्चिम बंगाल मधले पक्षाचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांची नियुक्ती केली आहे

या क्षेत्रातल्या रोजगाराच्या संधी वाढाव्यात यासाठी हा निर्णय घेत असल्याचं रस्ते वाहतुक मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे यासाठी केंद्रीय मोटार वाहन अधिनियमात सुधारणेची प्रक्रिया मंत्रालयाकड्रन सुरू करण्यात आली आहे

प्रस्काराला उत्तर देताना वेद राही यांनी महाभारतात गीता तर महाराष्ट्रातल्या ज्ञानेश्वरीत अद्भ्रत ज्ञान सामावलं असल्याचं नमूद केलं यावेळी विद्यापीठाचे बाब्राव बागुल कथा पुरस्कार आणि विशाखा काव्य पुरस्कारही प्रदान करण्यात आले नांदेड इथले अमृत तेलंग यांना प्रथम क्रमांकाचा विशाखा काव्य प्रस्कार देण्यात आला

आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधान परिषदेत ही माहिती दिली शिवसेना सदस्य नीलम गोऱ्हे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता

डी यू शेळके असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे गुन्ह्याचा तपास जलदगतीनं करण्यासाठी आणि आरोपींना लवकर अटक करण्यासाठी शेळके यानं लाच मागितली होती

सातशे भाविकांचा सहभाग असलेल्या या पालखीचं ठिकठिकाणी भाविक आणि प्रशासनानं स्वागत केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे संत निवृत्तीनाथांच्या पालखीनं काल त्यंबकेश्वर इथून पंढरपूरकडे प्रस्थान झालं पालखीचं आज नाशिक शहरात आगमन होणार आहे

भरोसे यांच्याबद्दल भाजप पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे

दरम्यान या स्पर्धेत आज न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका संघात सामना होणार आहे